बलात्काराच्या गुन्ह्याचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत अशी रामदास आठवले यांची मागणी कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसंच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचं द्विस्तरीय मॉडेल

मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं आधासन त्यांनी दिलं माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं वाजपेयी हे संसदेचे सर्वोत्कृष्ट सदस्य संवेदनशील लेखक उत्कृष्ट वक्ते आणि सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री होते असं मोदी यांनी सांगितलं संसदेचं नुकतंच झालेलं पावसाळी सत्र अत्यंत फलदायी झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला

देशानं यावेळी त्रिर मागासवर्गीय जाती आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबत येत असलेल्या अडथळयावर मात केल्याचं ते म्हणाले केरळात तसंच देशात त्रिर ठिकाणी नैर्सगिक आपत्तीमुळे बाधित जनतेच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं केरळातल्या जनतेची जिद्द आणि हिंमतीमुळे हे राज्य पुन्हा पूर्वपदावर येईल असं ते म्हणाले मदत आणि बचाव कार्यातल्या सशस्त्र दलांच्या सहभागाबाबत त्यांनी प्रशंसा केली आहे पूरग्रस्त लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही असं मोदी यांनी सांगितलं पुढल्या महिन्यात येत असलेल्या अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर संरचना अभियांत्रिकी पर्यावरण पूरक बांधकाम आणि शून्य कचरा संकल्पना यासंदर्भात नवीन संशोधन होण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली जकार्ता िं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला पदकं मिळवून दिलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं आहे ही केवळ पदकं नसून भारतीय खेळाडूंच्या उत्तुंग गगनभरारींचा हा पुरावाच असल्याचं मोदी यांनी सांगितलं यात महिला खेळाडूंचा उल्लेखनीय सहभाग ही सकारात्मक खूण असल्याचं ते यावेळी म्हणाले येत्या बुधवारी साजरा होणार असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिवसाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली संस्कृत दिवसाला शूभेच्छा देताना संस्कृतच्या तेजस्वी वारशाचं जतन आणि संवर्धन करुन आधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचं मोदी यांनी अभिनंदन केलं येत्या पाच तारखेला साजरा होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त विज्ञान शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती कटीबद्धता जपणाऱ्या शिक्षकांना त्यांनी सलाम केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बलात्कार करून खून करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढले आहे अश्या अमानुष घटना रोखण्यासाठी अशा प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे तसंच बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात नुकताच एका महाविद्यालयीन मुलीला घरातून उचलून नेऊन बलात्कार करून खून करण्यात आला आठवले यांनी आज शंक गावात त्या मुलीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे मात्र यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून त्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसंच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीनं राज्य सरकारनं द्विस्तरीय मॉडेल तयार केलं आहे या मॉडेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना केली जाणार आहे तसंच मुख्य सचिवांच्य नेतृत्वाखाली विविध खात्यांच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात नियंत्रण ठेवलं जाणार आहे दरम्यान कुपोषणात घट होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार सर्वोत्तपरी अशा पद्धतींचा प्रयत्न करत असून त्याचे उत्तम परिणाम दिसत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यसांनी पीटीआय वृत्त संस्थेला सांगितलं आहे हे द्विस्तरीय मॉडेल गुजरात राज्याच्या धरतीवर असून दर सहा महिन्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे देशभरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी जनतेला रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आज लोकल गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेनं मुंबईत तिन्ही उपनगरीय मार्गावरचे मेगा ब्लॉक रद्द केले

दक्षिण महाराष्ट्र उपक्षेत्रांतंगत पुण्याच्या औंध श्वल्या लष्करी तळानं आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला पुण्याच्या ध्रुव प्रतिष्ठान आणि ध्रुव प्रोत्साहन केंद्रानं संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं समाजातल्या विविध क्षेत्रातल्या एक हजार महिलांनी जवानांना राख्या बांधून आपलं रक्षण करण्याची विनंती केली जळगावात रक्षाबंधनानिमित्त मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशननं बाल निरीक्षण गृहातल्या बहिणीच्या हातून संस्थेचे अध्यक्ष आणि सदस्यांना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला उस्मानाबाद धिल्या स्काऊट गाईड कार्यालयात गाईडच्या मुलींनी जिल्हा कारागृहातल्या कैद्यांना राखी बांधून राखी पोर्णिमेचा सण साजरा केला परभणी शहरातल्या बालविद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनीही नानलपेठ पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या

घोडेस्वारीत फवाद मिर्झानं एकेरी प्रकारात तर फवाद जितेंद्र सिंग आशिष मलिक आणि राकेश कुमार यांनी सांधिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं

मुंबईतल्या परळ शिल्या क्रिस्टल टॉवरमध्ये बिल्डरच्या बेजबाबदारपणामुळे आग लागून जीवित आणि वित्त हानी झाली या िंगरतीला अधिवास प्रमाणपत्र नसल्यामुळे असे प्रसंग घडतात असं मुंबई कॉप्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे अशा घटनांना पालिकेतले संबंधित विभागाचे भ्रष्ट अधिकारी तसंच आयुक्तही जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव अल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्वाटन आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा न्यायिक जिल्हा जळगावचे पालक न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते झालं चाळीसगाव ा अंतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं ते यावेळी म्हणाले

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली या सर्वेक्षणातून जिल्हाभरात स्वच्छ भारत अभियानात झालेल्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे औरगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातला पाढरा वाघ सचिन सध्या अत्यवस्थ आहे दोन दिवसांपासन त्यानं अन्नपाणी घेतलं नव्हतं मात्र आज त्यानं थोड़या प्रमाणात अन्न खाल्यानं त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल अशी आशा निर्माण झाली आहे

जम्मू आणि काश्मिरमध्ये क्पवाडा जिल्ह्यात कलारुस ॐ अल बद्र संघटनेच्या चार दहशतवाद्यांना आज संरक्षण दलांनी अटक केली हे दहशतवादी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या प्रयत्नात होते असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं

येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे